हा संकल्प आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचा आहे

संपूर्ण देश आज आनंदोत्सव साजरा करत आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले आगामी काळात मेक इन इंडिया बरोबरच आपल्याला मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन पुढे जावे लागणार आहे अनेक क्षेत्रात सध्या सुधारणा वेगानं होत आहेत थेट परदेशी गुंतवणुकीनं सगळे उच्चांक मोडले आहेत

सुमारे एक लाख एनसीसी छात्रांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं

महिला स्वयंरोजगारासाठी देश कटिबद्ध असून महिलांच्या कर्तृत्वावर विश्वास असल्यानेच त्यांना लष्करात हवाई दलात सहभागी करून घेण्यात आलं त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठीचे सर्व उपाय केले जात आहेत लग्नाचं वय काय असावं याचाही विचार सुरु आहे त्या समितीचा अहवाल आल्यावर त्याचाही निर्णय घेतला जाईल असं मोदी म्हणाले कोरोनावरील लसीकरिता संशोधन अखंडपणे सुरु आहे तीन लसी विविध टप्प्यांमध्ये आहेत लस कमीतकमी वेळेत कशी पोहोचवली जाईल याची रुपरेषा देखील तयार आहे असंही त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आज राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची घोषणा केली हे अभियान भारताच्या आरोग्यक्षेत्रात नवी क्रांती आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही हे अभियान देशाच्या आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल असं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीती युद्धस्मारकावर जाऊन शहीदांना आदरांजली अर्पण केली उपराष्ट्रपती एम

देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या आणि स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी अपरिमित त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी अभिवादन केलं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपापल्या घरीच ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनीही भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध असून हे संबंध असेच कायम राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात डॉक्टर नर्सेस वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणा तसंच स्वच्छता दूत हे खरे कोरोना योद्वे आहेत ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं ऑनलाईन शिक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे असं सांगून आपलं सरकार शेतकऱ्यांना स्वतच्या पायावर उभे करणार असल्याचं ते म्हणाले

रमार्ट पोलिसिंग पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा स्मार्ट पोलीसींग उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला पुणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या इमारतीसोबतच आधुनिक सोईसुविधेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पूणे ग्रामीण पोलीस विभागाच्या स्मार्ट पोलीसींग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत या पुरस्कारप्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले

हा आजपर्यंतचा उच्चांक आहे

वेबिनार आयुष मंत्रालयानं रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी एका वेबिनारच्या माध्यमातून तीन महिन्यांचे एक अभियान सुरू केलं आहे

यात्रा जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे

असं श्री माता वैष्णोदेवी बोर्डाये मुख्य अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी कडक करण्यात आली असून दहा वर्षांखालील मुलं गर्भवती महिला आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण तसंच साठ वर्षांवरील व्यक्तींनी यात्रेसाठी येवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

नमस्कार